यासाठी जिल्हास्तरावर कृती अराखडा तयार करून त्यावर तातडीनं कारवाई करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या पुणे विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांबाबतच्या बैठकीत ते बोलत होते सोमणी पणे जिल्ह्यात वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास महसूल आणि पोलीस विभागाच्या वतीनं संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं हवेली आणि शिरुर तालुक्यातील वाळू चोरी रोखण्याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मकर संक्रांत पुणे लोहगाव विमानतळावर आज मकर संक्रात अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली पारंपारिक वेशभूषेत विमानतळावर ये जा करणाऱ्या देश विदेशातील प्रवाशांचं स्वागत विमानतळ कर्मचाऱ्यांनी केलं गुलाबाचं फूल आणि तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या विमातळावर डिस्प्ले बोर्डवरून दिवसभर मकर संक्रांतीचे शुभेच्छा संदेश प्रसारित करण्यात येत होते तसंच मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचे फलकही लावण्यात आले होते प्रणे लष्कर पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात आज सेना दिवस साजरा करण्यात आला दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं

पिफ या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पिफ डिस्टिंग्विश्ड पूरस्कार न्कताच प्रदान करण्यात आला त्यानिमित्त आज पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले

पिफ संगीत हे चित्रपटातील कथा आणि प्रेक्षक यांना भावनिकरीत्या जोडण्याचा काम करतं त्यामुळे चित्रपटात साऊंड ट्रॅक महत्त्वाचे असतात असं मत प्रसिद्ध ध्वनी दिग्दर्शक आणि ध्वनी डिझायनर बिश्वदीप चॅटर्जी यांनी व्यक्त केलं पिफ महोत्सवात ध्वनी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अतिक्रमण प्ण्यातील आंबील ओढ्यावरील अतिक्रमणं लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली आंबील ओढ्याच्या विकासाबाबतच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते

वॅम्निकॉम देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार चळवळ अधिक बळकट करण्याची गरज आहे असं मत नवी दिल्लीतल्या अशिया अँड पॅसिफिक इंटरनॅशनल को ऑपरेटीव्ह अलायन्स या संस्थेचे क्षेत्रीय संचालक बालासुब्रमणीअन अय्यर यांनी व्यक्त केलं

प्रदर्शन कलावंतांसाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधांसाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत नामवंत चित्रकार आणि कला समीक्षक सुहास बहुलकर यांनी आज पुण्यात व्यक्त केलं अदिती जोगळेकर यांच्या विलय या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आर्ट ट्रडे या कला दालनात झालं त्यावेळी ते बोलत होते

नमस्कार